अमरावती जिल्ह्यातील वरुड मधून बांग्लादेशसाठी पहिली किसान रेल धावणार

कृषि स्धारणा कायदया संदर्भात विरोधी पक्षाकडून संभम निर्माण केला जात असल्याचा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा आरोप

यासाठीच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनानं जारी केल्या आहेत या सुचनांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे यानुसार ग्राहकांची तापमान आणि लक्षणं विषयक तपासणी केल्यानंतरच हॉटेलमधे प्रवेश देता येणार आहे याशिवाय ग्राहकांना मास्क अनिवार्य असून परस्परांपासून स्रक्षित अंतर राखणं तसंच हॉटेल आणि रेस्टॉरंटमधे ग्राहकांसाठी सॅनीटायझर उपलब्ध करून देणं बंधनकारक करण्यात आलं आहे संसर्ग टाळण्यासाठी शक्यतो डिजीटल पेमेंटचा पर्याय वापरावा असंही या नियमावलीत म्हटलं आहे प्रसाधनगृह तसंच ग्राहकांदवारे सातत्यानं वापरल्या जाणाऱ्या जागा फर्नीचर सतत स्वच्छ करावं कॅश काऊंटरसह ग्राहकांशी सातत्यानं संपर्क येऊ शकतो अशा ठिकाणी काचेच्या भिंतीसारख्या रोधकांचा वापर करावा असंही या नियमावलीत म्हटलं आहे ग्राहकांना फक्त शिजवलेले खादय पदार्थ दयावेत कच्चे पदार्थ देणं टाळावं असं या स्चवण्यात आलं आहे हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधले सर्व सीसीटीव्ही कार्यरत असावेत हॉटेलं आणि रेस्टॉरंटमधे प्रवेश करण्यासाठी तसंच बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र दरवाजे ठेवावेत असंही या नियमावलीत म्हटलं आहे संजय धोत्रे केंद्र सरकारन शेतकरी हिताच्या विधेयकाचा अध्यादेश काढला त्याला आता राज्य सरकार विरोध करीत आहे

मात्र केवळ विरोध करायचा म्हणून राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार विरोध करीत असल्याचा आरोप केंद्रीय मन्ष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केला केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचं असल्याचं जनतेला समजावून देण्यासाठी वाशिम मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

प नाना पटोले यांनी यवतमाळ जिल्ह्यातील हिवरी येथील सानिकाच्या घरी भेट देऊन तिला शाबासकी देत तिच्या शिक्षणाचा खर्च स्वीकारला

व्यंकय्या नायड् यांनी त्यांना अभिवादन केलं आहे आपल्या ट्वीट संदेशात उपराष्ट्रपती नायडू यांनी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी य्रोपात राहन केलेल्या कार्याला उजाळा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्यामजी कृष्ण वर्मा यांना आदरांजली अर्पण केली आहे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यासाठी जीवन समर्पित केलेल्या श्यामजी कृष्ण वर्मा यांचं कार्य अनेकांसाठी प्रेरणादायक ठरल्याचं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे

ही पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना म्ंबईत उपनगरी रेल्वेने प्रवास करण्याची म्भा देण्यात आली आहे आयोगाच्या विनंतीनंतर रेल्वे मंत्रालयानं या परीक्षार्थींसाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे वर विशेष उपनगरी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला या परीक्षार्थींना ओळखपत्र आणि परीक्षेच्या प्रवेशपत्राच्या आधारे हा प्रवास करता येईल अशी माहिती पश्चिम रेल्वेचे म्ख्य जनसंपर्क अधिकारी स्मित ठाकूर यांनी दिली किसान रेल प्रारंभ अलिकडेच संसदेत संमत झालेली कृषी विधेयकं म्हणजे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणारा निर्णय आहेत असं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते या विधेयकांम्ळे याम्ळे शेतकरी तसंच देशाच्या कृषी क्षेत्राच्या जलद विकासाचे मार्ग ख्ले होतील दरम्यान संत्र्याचा हंगाम स्रू झाल्यावर संत्र्यांची देशभर वाहतूक करण्यासाठी नागपूरह्न किसान रेल्वे सेवा स्रू करण्याचा प्रस्ताव असल्याची माहितीही त्यांनी दिली दरम्यान केंद्र सरकारने किसान रेल प्रारंभ करून शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीकरिता स्वस्त आणि सुलभ पर्याय उपलब्ध करून दिला आहे मोर्शी वरुड भागातील संत्रा वाहत्कीसाठी हि सेवा स्रू करता येईल का याची चाचपणी गेल्या महिन्याभरापासून स्रु होती

ते आज गोव्यात पणजी इथं पत्रकारांशी बोलत होते या कायदयामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होऊन सरकार हमीभावानं शेतमाल खरेदी बंद करेल असं विरोधी पक्षांकडून सांगितलं जात आहे मात्र हे सगळं खोटं असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं

शेतकऱ्याला त्याच्या शेतमालातून उत्पन्न कमी मिळतं ग्राहकांना मात्र शेतमाल चढ़्या दरानं विकत घ्यावा लागतो याकडे लक्ष वेधत विरोधी पक्षांचं या कायदयाविरोधातलं आंदोलन हे फक्त दलालांच्या हितासाठी असल्याचं जावडेकर यांनी नमूद केलं पंजाबात या कायद्याविरोधात होत असलेलं आंदोलन हे राजकीय असल्याची टीकाही जावडेकर यांनी केली

कोरोना काळातील सर्व नियम अटी ठेवूनच विदयार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार आहे असही शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊन मध्ये आता राज्यात अनलॉक स्रू आहे जवळपास सर्व बाबी या ख्ल्या करण्यात आल्या असल्या तरी मंदिरे आणि विद्यामंदिरे अजूनही बंद आहे त्याम्ळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर न्कसान होत आहे

या शाळा सुरु करत असताना सरकारच्या वतीने एक चांगल धोरण आखण्यात येईल या धोरणाच्या माध्यमातून कोणीही कोरोनाने बाधित होणार नाही आणि शिक्षणही व्यवस्थित दिल्या जाईल अशा प्रकारची भूमिका ही सरकार ची आहे

तसेच बाधित मुलं शाळेत येऊ नये या साठी विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करता येईल का असाही विचार स्रू असल्याच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले

काल राज्यात नव्याने कोरोना होणाऱ्या रूग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात दिली आहे

मात्र संसर्गातून बरे होणाऱ्यांचं प्रमाण वाढल्याने मृत्यूदर आता एक पूर्णांक पाच दशांश टक्के एवढा कमी झाला आहे संपूर्ण जगाच्या मृत्यूदराच्या त्लनेत हा दर जवळपास अर्धा असल्याचं याबाबतच्या वृतात म्हटलं आहे

यासोबतच भारत आता दररोज सर्वाधिक चाचण्या करणारा देश बनला आहे